किंग्जशी होणार लढत लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातल्या मतदानासाठी प्रचाराची मुदत उद्या संपत असल्यानं प्रचार आता शिगेला पोचला आहे

बह्तेक सर्व राजकीय पक्षाचे दिग्गज नेते प्रचारसभा रॅली आणि रोड शोच्या माध्यमातून मतदारांना साकडं घालत असल्याचं चित्र आहे

भाजपा अध्यक्ष अमित शाह देखील उत्तरप्रदेशात जाहीर सभांना संबोधित करतील कौंप्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आज दिल्ली हरयाणा आणि मध्यप्रदेशमधे सभा घेणार असून काँप्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वडूा देखील उत्तरप्रदेशात रोड शो घेणार आहेत तर समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आज सिद्धार्थनगर श्वे प्रचार करणार आहेत

याआधीही या कारणानं चार पोलीस अधिका यांना निलंबित करण्यात आलं आहे मतदानाच्या दिवशी काही मतदान यंत्र एका सामुदायिक ठिकाणी मिळाली होती याबाबत मुझफ्फरपूरच्या जिल्हा निवडणूक अधिका यानं अहवाल दिल्यानंतर ही कारवाई केल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिका यानं दिली ओदिशामधल्या कोरापूट जिल्ह्यात काल सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत तीन महिलांसह पाच माओवादी मारले गेले ही चकमक पाडुआ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका जंगलात झाली विशेष कृती गट आणि जिल्हा स्वयंसेवक दलानं या जंगलात शोधमोहीम राबवली होती त्यावेळी या माओवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात हे माओवादी मारले गेल्याचं पोलिसांनी सांगितलं

घटनास्थळी पाच बंदुका सापडल्या काल छत्तीसगडमधल्या दंतेवाडा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी मारले गेले होते भारत आणि चीन यांच्यातल्या व्यापारवृद्धीसंदर्भात चर्चा करण्यासाठी उभय राष्ट्रांच्या वरीष्ठ अधिका यांची बैठक आज नवी दिल्ली ध्वे होणार आहे चीनच्या सीमाशुल्क सामान्य प्रशासन खात्याचे उपमंत्री ली गुओ या बैठकीत चीनचं प्रतिनिधीत्व करणार असून केंद्र सरकारच्या वाणिज्य कृषी पशुसंवर्धन आणि कृषी तसंच अन्नप्रक्रिया उत्पादन निर्यात विभागाचे अधिकारी भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहेत दोन्ही देशांमधे असलेली व्यापारी तूट भरुन काढण्यासाठी भारत उत्सुक असल्यानं या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे

तुर्कीचे परराष्ट्र उपमंत्री सेदात ओनल यांनी काल पश्चिम विभागाचे सचीव गितेश सर्मा यांची भेट घेतली व्यापार वृद्वीच्या संधी आणि गुंतवणूकीसह विविध मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली सांस्कृतिक देवाण घेवाण आणि दोन्ही देशांमधल्या लोकांचा परस्पर संपर्क वाढवण्याबाबतही त्यांनी चर्चा केल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे उपराष्ट्रपती एम

मुंबईतल्या विशेष न्यायालयात झाकीर विरुद्ध दाखल केलेल्या आरोपपत्रात संचालनालयानं ही माहिती दिली आहे झाकीर नाईक सध्या मलेशियात वास्तव्याला असून जगभर व्याख्यानं देण्यासाठी भ्रमंती करत असतो असं या आरोपपत्रात म्हटलं आहे झाकीर नाईक यानं आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या नावे मुंबई आणि पुण्यात मालमत्ता घेतली आहे त्याच्यावर आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंध कायदा आणि भ्रष्टाचारविरोधी कायद्यांतर्गत आरोप दाखल आहेत पाकिस्तानातल्या लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेला मदत आणि पाठिंबा दिल्याची कबुली एका अमेरिकी नागरिकानं दिली आहे मायकेल केल सेवेल असं त्याचं नाव असून फेब्रुवारीत त्याला अटक झाली होती समाजमाध्यमाचा वापर करुन एका व्यक्तीला लष्करे तैयबात सामील व्हायला प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्यावर आहे

व्रिटनच्या एका न्यायालयानं हिरे व्यापारी नीरव मोदीला तिस यांदा जामीन नाकारला आहे पंजाब नॅशनल बँकेत घोटाळा केल्याचा तसंच दोन अब्ज डॉलरची अफरातफर करुन पळून गेल्याचा आरोप नीरव मोदीवर असून तो शरण येण्याची शक्यता नसल्यामुळे जामीन नाकारल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे वेस्ट मिन्स्टर न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश एमा आरबटनोट यांच्या समोर काल नीख मोदीची सुनावणी झाली

मात्र न्यायाधीशांनी तो नाकारला अमेरिकेनं ज्ञाणच्या लोखंड पोलाद एल्युमिनियम आणि तांबं या क्षेत्रांवर निर्दंध लागू केले आहेत ज्ञाणचा अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम रोखण्याच्या उद्देशानं डोनाल्ड ट्रम्प सरकारनं हे पाऊल उचललं आहे शिणसोबतच्या आणिवक करारातून बाहेर पडल्यानंतर गेल्या वर्षभरात अमेरिकेनं विणवर निर्बंध लादणं सुरु केलं असून आता विणच्या तेल पेट्रोकेमिकल्स आणि धातू या महत्त्वाच्या तीन क्षेत्रांवर निर्बंध लादले आहेत अमेरिका या निर्बंधांची अंमलबजावणी कठोरपणे करणार असून जे शिणशी निर्बंधित व्यवहार चालू ठेवतील त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील असा ब्राारा व्हाईट हाऊसनं दिला आहे आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल रात्री विशाखापट्टणम ध्वें झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं सनरायजर्स हैदराबादवर दोन गडी राखून विजय मिळवला

दिल्लीनं हे आव्हान ऋषभ पंतच्या तडाखेबंद खेळीमुळे सहज पार केलं

आता दिल्लीचा सामना उद्या चेन्नई सुपर किंग्जशी होईल त्यात जिंकणारा संघ अंतिम सामन्यात मुंबई ांडियनशी लढत देईल अंतिम सामना येत्या रविवारी हैदराबाद डिं होणार आहे

दौ याच्या या सलामीच्या सामन्यात बिरेंद्र लाक्रा आणि हरमनप्रित सिंग यांनी गोल झळकावले आणि संघाला विजय मिळवून दिला

पुढचा सामना ऑस्ट्रेलिया ए संघाशी उद्या होणार आहे